या दरम्यान सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी होणार आहे वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी यापुढंही सुरू राहतील असं राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे धार्मिंक स्थळं मॉल्सचित्रपटगृह आदीं बाबतचे नियम जैसे थे राहतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया श्विल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचं लोकार्पण केलं या प्रकल्पाला सरदार पटेल झूलॉजिकल पार्क असं नाव दिलं असून हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केला आहे

त्यात जगभरातले अकराशे विविध जातींचे पक्षी आणि शंभर वेगळ्या जातीचे प्राणी पाहायला मिळणार आहेत प्रधानमंत्र्यांनी आज गुजरातमध्ये आरोग्य वन आणि आरोग्य कुटीर प्रकल्पाचंही लोकार्पण केलं

या वेळी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता परेडमध्ये सहभागी होणार आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वृत्तविशेष कार्यक्रमात सरदार पटेल एकतेचे शिल्पकार या त्यांचं जीवन आणि कार्य उलगडणाऱ्या वृत्त सेवा विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या कार्यक्रमाचं आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं केलेलं मराठी रूपांतर प्रसारित केलं जाणार आहे सरदार पटेल यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार आपण या कार्यक्रमात त्यांच्या आवाजात ऐकू शकाल उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद ए मिलाद उन नबी साधेपणानं साजरी करण्यात आली उलाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुद्वम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद ए मिलाद उन नबी म्हणून साजरा केला जातो या दिवशी ठीकठिकाणी जुलूस काढला जातो तसंच मशिदींमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलूस तसंच जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित महंमद यांनी पवित्र कुराणात सांगितलेल्या शिकवणीनुसार प्रत्येकानं समाजाच्या भल्यासाठी काम करावं असं आवाहन राष्ट्रपतींनी शुभेच्छासंदेशात केलं आहे या सणामुळं करुणा आणि बंधुभाव अधिक वाढीला लागेल असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा हा जन्मदिवस त्यांच्या प्रेम दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज सकाळपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते मात्र काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करायचा निर्णय घेतला आज सकाळी लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक झाली

मुंबई शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण कायम राहिली युरप अमेरिकेत कोरोनाची दु्सरी लाट य़ेण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारात गुंतवणूकदारांमधे निरुत्साहाचं वातावरण आहे त्याचाच परिणाम मुंबई शेअर बाजारातही दिसून येतोय

याबाबतचा शासन निर्णय काल घेण्यात आला वितरित होणारा निधी बँक खात्यात जमा न करता विहीत प्रयोजनातून खर्च होण्याची खातरजमा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं करावी तसंच वेळोवळी आढावा घेऊन खर्चाचं उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

रेल्वेपुलाचं काम संथगतीनं सुरू असल्याप्रकरणी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँप्रेस समितीनं उद्या राज्यव्यापी सत्याग्रह घोषित केला आहे सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री िरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर होणाऱ्या सत्याग्रहात काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह राज्यातले अनेक मंत्री सहभागी होणार आहेत केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे

भारतीय लष्कारानंही हे वृत्त फेटाळलं आहे

यामध्ये फळबाग लागवड पाईप तुषार आणि ठिबक सिंचन संच बिजोत्पादन आदी बाबींचा समावेश आहे पोकरा प्रकल्पातून कारंजा लाड क्विल्या ग्रीन्झा शेतकरी उत्पादक कंपनीला अवजारे बँकसाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे त्यामधून कंपनीनं खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचं वितरतण ही करण्यात आलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे

ही माहिती समन्वयक महेश डोंगरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली

किरीट सोमैया यांनी राज्यपालांकडे केली आहे

याबाबतची सर्व कागदपत्रे पाहून त्यावर योग्य ती कार्यवाही करू असं आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्याची माहिती किरीट सोमैया यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेल्या वार्तांकनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे माजी पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही नाराजी व्यक्त केली वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवरही बंधनं असली पाहिजेत तपासावर दबाव पडेल अशी बातमीदारी योग्य नाही माध्यमांच्या दबावामुळे तपास अधिकारी चुकीच्या व्यक्तीला अटक करू शकतात अशी चिंताही न्यायालयानं व्यक्त केली

राज्य सरकारी कर्मचारी आणि सावर्जनिक क्षेत्रातील संस्था बँका तसंच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एलटिसी योजना लागू असेल तर ते कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास भत्त्यातून केंद्रीय योजनेप्रमाणे खरेदी करू शकतात त्यासाठीच्या रकमेवर ते प्राप्तिकरातून सवलत मागू शकतील कर्मचाऱ्यांनी जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकाकडूनच खरेदी करून डिजिटल पद्धतीनं पैसे द्यायचे आहेत

ग्राहकांना खर्च करायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केवळ शासकीय मानवंदना देण्याच्या समन्वय समितीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आणि सर्व समाजमाध्यमांतून ई प्रक्षेपण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारानं चैत्यभूमी समन्वय समितिच्या सदस्यांनी काल पटोले यांची भेट घेऊन ही मागणी केली देवीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी अधेपीठ मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या वणी शिल्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावर आज सकाळी तृतीय पंथीयांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात देवीचं पूजन करण्यात आलं कोरोनाचं संकट टाळावं यासाठी साकडंही घालण्यात आलं कोजागिरी पौर्णिमा म्हंटली की गडावर उत्साह असतो दरवर्षी तृतीय पंथीयांची जत्राच गडावर असते यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गडावर नवरात्र उत्सव झाला नाही